प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कंपन्यांनी हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं यामुळे आता कॅडिला सिनजेन डॉ

या औषधाचं उत्पादनही वाढवण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ड्वीटरवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना मांडविया यांनी मलिक यांचा आरोप द्खदायक असून पूर्णत खोटा असल्याचं सांगितलं

महाराष्ट्राला प्रेशा प्रमाणात रेमडेसिविरचा प्रवठा करण्यास प्राधान्य आहे सरकारने सर्व उत्पादकांशी संपर्क केला असून कोणाकडेही साठा उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल देशातल्या सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला

हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या यंत्रांचं वाटप केंद्र शासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे

रेमडेसिव्हीवीरच्या तुटवड्यामुळे राज्यातील स्थानिक औषध उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य आणि परवानगी देण्यासाठी विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितलं

मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे फिकी सीआयआय तसंच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला

कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग व्यवसायांचं नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचं नियोजन करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं उद्योगांनी त्यांच्या आवारात नवीन तंत्रज्ञानावर आधारित हवेतील प्राणवायू शोषून उत्पादन करणारे छोटे प्रकल्प सुरु करावेत तसंच उत्पादित प्राणवायू पूर्णपणे वैद्यकीय वापरासाठी द्यावा तसंच ग्रहनिर्माण क्षेत्रातील उद्योगांनी त्यांचे पूर्ण झालेले गृहनिर्माण प्रकल्प विलगीकरण केंद्रांसाठी द्यावेत असं आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केलं कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे असा विश्वास राज्यातील प्रमुख उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना दिला कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयानं पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांसाठी एक क्रती दल तातडीने निर्माण करावं असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले

प्रदीप आवटे यांनी वर्तवली आहे ते म्हणाले

त्या अडीच ते तीन महिन्यांच्या काळामध्ये स्वाभाविकपणे पहिल्या लाटेमध्ये ज्या लोकांना इन्फेक्शन झालं

व्हलनरेबल लोकांची संख्या वाढत जाणे

या मागणीचं निवेदन आमदार चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे सादर केलं आहे दरम्यान शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी औरंगाबाद विभागास नियमित ऑक्सीजनचा पुरवठा उपलब्ध व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

चार ते पाच वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे सध्या किमान वैद्यकीय अग्निशमन दल आदी विभागातली पदं भरण्यास मान्यता मिळावी यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीनं पाठप्रावा सुरू होता

भाजीमंडई देखील याच वेळेत सुरु राहील

दरम्यान संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जावी असे आदेश प्रशासनानं दिले आहेत

देशभरात वाढत असलेल्या कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागानं हा निर्णय घेतला आहे

औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी काल शहरात संचार बंदीचा आढावा घेत नाकाबंदी लावलेल्या स्थळांना भेट दिली पोलिस आयुक्तांनी वाहनांची तपासणी करत ज्यांनी नाकाला रुमाल बांधला आहे त्यांना मास्कचं वाटपही केलं कोविड विषाणूची श्रखंला तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनला सहकार्य करावं आणि विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहनही पोलिस आयुक्त गुप्ता यांनी यावेळी केलं

या इमारतीत आता कोविड केंद्र अलगीकरण आणि विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे

रुग्णांनी लसीकरण करणं स्वच्छता राखणं सुरक्षित अंतर ठेवणं घरीच थांबणं अशी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन टाकसाळे यांनी केलं

शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोविडवर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण प्रवण्याच्या उपक्रमाचा श्भारंभ नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तसंच जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या उपक्रमाद्वारे शहरातल्या सर्व शासकीय आणि खाजगी रूग्णालयात दररोज एक हजार रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण प्रवण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे महानगर अध्यक्ष प्रविण साले यांनी दिली

राज्य सरकारच्या मार्गदर्शनान्सार जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल कोविड रुग्णांनी समाधान व्यक्त केलं असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली

जिल्हाधिकारी तसंच मनपा आयुक्तांनी या योजनेची अंमलबजावणी प्रभावी होण्याच्या द्रष्टीने काळजी घ्यावी असंही देशमुख यांनी म्हटलं आहे दरम्यान देशमुख यांनी काल लातूर शहर महानगरपालिका कार्यालयात कोविड संदर्भात बैठक घेऊन महापालिकेच्या वतीनं केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला